केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव बी

आर सुब्रमण्यम् यांना या दौऱ्याबाबत माहिती दिली केंद्रीय मंत्रीमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी या भागाचा दौरा करावा अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची इच्छा असल्याचं या पव्रात म्हटलं आहे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या अनेक विकासयोजनांची तसंच केंद्रानं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी हा दौरा असल्याचं गृहमंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे जम्म् आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाच्या हिताच्या हष्टीनं भूसंरक्षण आणि स्थानिकांची रोजगार हमी स्निश्चित केली जाईल असं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मूर्म् यांनी म्हटलं आहे ते काल महानगरपालिकेतल्या नगरसेवकांशी संवाद साधताना बोलत होते

ही घटनाद्रुस्ती करण्याबाबत सरकार ठाम असून याम्ळे अनेक समस्यांवर तोडगा निघून स्वशासन प्रस्थापित होईल असा पुनरुच्चार मूर्मु यांनी केला आहे भारत आणि य्रोपीय संघ हे नैसर्गिक भागीदार असून येत्या मार्चमध्ये होत असलेली भारत आणि य्रोपीय संघातली परिषद फलदायी ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल नवी दिल्लीत युरोपीय संघाचे उच्चायुक्त जोसेप बॉरेल फॉन्टेल्स यांच्याशी संवाद साधताना बोलत होते य्रोपीय संघाबरोबर वातावरण बदल व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच परस्परांमधले दविपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पूनरुच्चार यावेळी प्रधानमंत्र्यांनी केला दरम्यान ब्र्सेल्स इथं होणाऱ्या या परिषदेसाठी युरोपीय संघाचे नेतेही उत्सुक असल्याचं फॉन्टेल्स यांनी म्हटलं आहे

सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक्त निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल असंही ते म्हणाले रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह रायफली देणार आहे असं त्यांनी सांगितलं

हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात होणार आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्स्कता वाढली असून देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उतरंही देणार आहेत दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कृटुंबियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिसूचनाही जारी केली आहे यानुसार आर्थिक मदतीसाठी पात्र व्यक्तींना पुरावा म्हणून आधारकार्ड सादर करणं किंवा आधार पडताळणी प्रक्रिया करणं बंधनकारक असणार आहे आसाम आणि मेघालयात सर्व नागरिकांपर्यंत आधार न पोचल्यामुळे ही दोन राज्य या नियमातून वगळली आहेत लाभार्थीकडे आधार नसल्यास त्यांना त्वरीत आधार नोंदणी करुन त्याची पावती सादर करणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे

गेल्या आठवड्यात त्याला हिजबूल मूजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांबरोबर अटक झाली होती एनआयएच्या प्रवक्त्यानं सांगितलं की दविंदर सिंग आणि तीन दहशतवादी दक्षिण काश्मिरच्या राष्ट्रीय महामार्गावर काझीगड इथं स्फोटकं आणि दारुगोळयाचा साठा असलेल्या एका कारनं प्रवास करत असताना त्यांना अटक करण्यात आली जम्मू काश्मिर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार एनआयएनं याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे आसामात म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रिमंडळात दोन नविन चेहऱ्यांचा समावेश करत मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे तिनसुकीयाचे आमदार संजोय किशन आणि महामाराचे आमदार जोगेन मोहन यांनी स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी गुवाहाटी इथं राजभवनात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली तपोन क्मार गोगोई आणि पल्लब लोचन दास लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळेच या जागा रिक्त झाल्या होत्या दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बजाज यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचे अधिकार दिल्ली पोलीस आय्क्तांना बहाल केले आहेत यासंदर्भात नायब राज्यपालांच्या मंज्रीनं अधिसूचनाही जारी केली आहे या अधिसूचनेन्सार एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेला धोका आहे असं पोलीस आय्क्तांना वाटल्यास अशा व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही महिन्यांसाठी ताब्यात घेण्याचे अधिकार दिल्ली पोलीस आयुक्तांकडे असणार आहेत

पोलीस आय्क्तांना अशा प्रकारचे अधिकार बहाल करणं ही दर तीन महिन्यांनी केली जाणारी नियमित प्रक्रिया असून या अधिसूचनेचा आणि सध्याच्या परिस्थितीचा कोणताही संबंध नाही असं दिल्ली पोलीसांनी स्पष्ट केलं आहे

ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते प्ढच्या पाच वर्षात ही संख्या द्रप्पट करायचं उद्ददिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं काही गटांनी देशातल्या परिस्थितीबाबत चुकीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तसंच अनेक देशांनी भारतात प्रवास करू नये अशी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतरही भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचं पटेल यांनी नमूद केलं

भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे